राज्यघटना घडवण्यात मोलाचं योगदान असल्यानं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भारताच्या इतिहासात स्वर्ण अक्षरात कोरलं आहे समाजातल्या उपेक्षितांना उत्थानाचा मार्ग दाखवला शतकांन्शतकंसमाजात द्र्लक्षित राहिलेल्याच्या हाती प्रगतीचा मंत्र देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यभरात्नही मोठ्या आदरानं अभिवादन करण्यात आलं कोरोनाच्या साथीच्या काळात गर्दी टाळण्यासाठी आपापल्या घरातूनचं बाबासाहेबांना अभिवादन करावं या राज्य सरकारच्या तसंच आंबेडकरी संघटनांच्या आवाहनाला अन्यायांनी मोठा प्रतिसाद दिला आहे

भालचंद्रमुणगेकरयांच्यासहविविधमंत्र्यांनीचैत्यभुमीवरजावुनअभिवादनकेलं

कोरोनासंसर्गाचाकाळअसतानाचैत्यभूमिवरनयेताआंबेडकरीजनतेनंशिस्तआणिसंयमपाळल्या बददलम्ख्यमंत्रीठाकरेयांनीसमाधानव्यक्तकेलं

चैत्यभूमीस्मारकावरहेलिकॉप्टरमधूनप्ष्पवृष्टीकरतडॉआंबेडकर यांनाआजसकाळीशासकीयमानवंदनादेण्यातआली दरवर्षीचैत्यभूमीवरकोरोनाच्याकाळातसंयमपाळूनलाखोअन्यायीचैत्यभूमिवरआलेनाहीत

घरीबसूनचैत्यभूमीचेऑनलाईनदर्शनघेण्याचीस्विधामहापालिकेनेउपलब्धकरूनदिली

चैत्यभ्मीव्यवस्थापनसमितीनंकोरोनाप्रतिबंधात्मकउपायांचंकाटेकोरपणेपालनकेल्याचंपहाय लामिळतआहे

भारतरत्नडॉ

बाबासाहेबांनीघटनेद्वारेदाखवलेल्यामार्गावरचालतआर्थिकआणिसामाजिकन्याय समताआणिबंधुतेच्याआदर्शालासाकारण्याचाप्रयत्नप्रत्येकानंकेलापाहिजे असंराष्ट्रपतीकोविंदयांनीबाबासाहेबांच्यास्मृतींनाअभिवादनकरतानाम्हटलंआहे

बाबसाहेबांनीदेशाच्याप्रगतीसाठीपाहिलेलंस्वप्नपूर्णकरण्यासाठीआम्हीकटिबद्धआहोत असंहीमोदीम्हणाले बाबसाहेबांनीदाखवलेल्यापावलांलरपाऊलटाकतकेंद्रातलंमोदीसरकारशतकान्शतकंवंचितराहि लेल्यांच्या उन्नती साठी कार्यकरत आहे अशाशब्दातकेंद्रीयगृहमंत्रीअमितशाहयांनीबाबसाहेबांनाअभिवादनकेलं

राज्यभरातसर्वत्रमहामानवबाबासाहेबांनाअभिवादनकरण्यातआल सोलापूरशहरकाँग्रेसच्यावतीनंशहरअध्यक्षप्रकाशवालेयांच्याहस्तेडॉ

यावेळीकेंद्रीयसामाजिकन्यायराज्यमंत्रीरामदासआठवले राष्ट्रवादीकाँग्रेसचेअध्यक्षशरदपवारदूरचित्रसंवादाच्यामाध्यमातूनउपस्थितहोते

बाबासाहेबांच्याव्यक्तिमत्वाच्याप्रत्येकपैलूचाअभ्यासकरणंहीमोठंसंशोधनठरेल असंम्ख्यमंत्र्यानीयावेळीसांगितलं यार्केद्रातल्यासंशोधनउपक्रमालालंडनस्कूलऑफईकॉनॉमिक्सनंसहकार्यदिलंआहे

आंबेडकरजगभरअभ्यासासाठीगेले त्यासंस्था विद्यापीठांनायाआंतरराष्ट्रीयकेंद्रांशीसंलग्नव्हावंअसंवाटण्यासारखंकामयासंशोधनकेंद्रानंकरा वं असंआवाहनत्यांनीयावेळीकेलं

जागतिकपातळीवरअभिमानवाटेल असंसंशोधनकेंद्रउभारण्यातयेईल अशीग्वाहीमुख्यमंत्र्यांनीयावेळीदिली

अनेकआरोग्यविमाधारकांनीयासंदर्भाततक्रारीकेल्याहोत्या

भारदस्तव्यक्तिमत्वआवाजातीलजरबहीवैशिष्ठ्येअसलेलेज्येष्ठअभिनेतेरवीपटवर्धन यांचेह्दयविकाराच्याझटक्यानेकालरात्रीउशिरानिधनझाले

कोरोनाच्या प्राद्र्भावामुळे राज्यातल्या रुग्णालयांमधे रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे ती द्र करण्यासाठी जनतेनं प्ढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

रक्त तूटवड्याची परिस्थिती लक्षात घेऊन राजकीय पक्ष धार्मिक सामाजिक आणि गृहनिर्माण संस्थांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत छोट्या छोट्या रक्तदान शिबीरांचं आयोजन करावं आणि वैयक्तिक रक्तदात्यांनी आपल्या जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावं असं आवाहनही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी केलं राजधानीदिल्लीतल्याशेतकरीआंदोलनालाआणिराज्यसरकारांच्याअधिकारांबाबतअसले ल्याशिरोमीअकालीदलाच्याभूमिकेलाशिवसेनेनेसहमतीदर्शविलीआहे असंशिरोमणीअकालीदलाचेनेतेआणिखासदारप्रेमसिंगचंद्रमाजरायांनीसांगितलंआहे म्ख्यमंत्र्यांच्यावर्षायाअधिकृतनिवासस्थानीअकालीदलाच्यानेत्यांनीआजत्यांचीभेटघेतली

दिल्लीतल्यासर्वपक्षीयबैठकीलाउपस्थितराहणारअसल्याचंहीठाकरेयांनीमान्यकेल्याचीमाहिती चंदूमाजरायांनीदिली शेतकरीआपल्यादेशाचाकणाअसूनत्यांच्याअडचणीआणिसमस्यांचाविचारकरूनत्यासोडवायला सर्वांनीप्राधान्यद्यायचीगरजम्ख्यमंत्रीउदधवठाकरेयांनीव्यक्तकेल्याचंतेम्हणाले मुंबईतल्या वाढत्या आगींचे प्रमाण रोखण्यासाठी महापालिका शाळांमधल्या विदयार्थ्यांना आग प्रतिबंधक उपाययोजनांचे धडे दिले जाणार आहेत

पालिकेनं टोलेजंग इमारती मॉल्स उपहारगृहं रेस्टॉरट आदींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणं बंधनकारक केलं आहे परंत् अशा ठिकाणी आग लागली तर त्या यंत्रणा कशा हाताळाव्यात याबाबत अनेकांना संपूर्ण माहिती नसते म्हणून शालेय जीवनापासून आर्गीच्या घटनांबाबत प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती देण्याच्यादृष्टीनं महापालिका योजना आखत आहे नाशिक जिल्ह्यात प्न्हा थंडीचा जोर वाढू लागला आहे

मात्र नंतर पारा घसरला

परभणी जिल्ह्यात थंडीचं प्रमाण वाढलं असून आज सकाळी परभणीचा पारा साडेआठ अंश सेल्सिअस अंशावर आला